ठळक बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देहरादून इथं पहिल्या उत्तराखंड ग्ंतवणूकदार परिषदेचं उद्घाटन केलं

राज्य सरकारांना राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या सूचना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देहरादून इथं पहिल्या उत्तराखंड ग्ंतवणूकदार परिषदेचं उद्घाटन केलं या दोन दिवसांच्या परिषदेत प्रम्ख उदयोजक संस्था सहभागी होणार आहेत या परिषदेमध्ये भारतीय ग्रंतवण्क संस्थांबरोबर जपान झेक प्रजासत्ताक अर्जेटिना मॉरिशस आणि नेपाळमधल्या ग्ंतवणूकदार संस्थांना आमंत्रित केलं आहे यावेळी उपस्थितांना संबोधित करताना श्री मोदी म्हणाले की सध्या देश मोठया परिर्वतन प्रक्रियेतून जात आहे आपल्या सरकारनं देशात कर पध्दतीत स्धारणा केली ज्याम्ळं यात अधिक लवचिकता आणि पारदर्शकता आली आहे देशात दिवाळखोरी विषयक धोरण आणि बँकांच्या बळकटी करणानं व्यवसाय करणं सुलभ झालं असल्याचं श्री मोदी यांनी सांगितलं

राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद ताजिकिस्तान इथं तीन दिवसांच्या भेटीसाठी आज पोहोचले राजधानी दूशांबे इथं आज दुपारी ताजिकिस्तानचे उपपंतप्रधान श्री झोकीर्झोडा महमद तोईर यांनी त्याचं स्वागत केलं राज्य संरक्षण मंत्री श्री सुभाष भामरे आणि राज्यसभा सदस्य श्री शमशेर सिंग मनहास राष्ट्रपतींसोबत अधिकृत मंडळात आहे दोन्ही देशांदरम्यान दविपक्षीय क्षेत्रीय आणि परस्पर सहकार्याच्या मुदयावर चर्चा होणार आहे लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातल्या उमेदवारांच्या निवडीबाबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे श्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज म्ंबईत बैठक झाली सर्वश्री जयंत पाटील स्नील तटकरे धनंजय मुंडे रामराजे निंबाळकर छगन भ्जबळ हे ज्येष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते पक्षाचे प्रवक्ते श्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली चर्मकार समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी सरकार कटिबध्द असून समाजाच्या अपेक्षा अडचणी आणि समस्या समजून घेण्यासाठी सरकारन संत रोहिदास चर्मकार कल्याण आयोगाची स्थापना केली असून आयोगाच्या अध्यक्षपदी सेवानिय्क्त पोलिस अधिकारी वाय सी पवार यांची निय्क्ती केली आहे चर्मकार समाजाच्या विकासासाठी झटणारे भैय्यासाहेब बिघाणे यांची आज आयोगाच्या सदस्यपदी नेमणूक करण्यात येणार असल्याची घोषणा म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली चर्मकार सेवा संघाच्यावतीन आयोजित ग्णवंत विदयार्थ्यांचा सत्कार आणि समाज मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते

एकेकाळी समाजात शिक्षणाचा अभाव होता मात्र आता परिस्थिती झपाटयाने बदलत असून समाजाने विविध क्षेत्रात प्रगती केली आहे

या शिबिरात किमान एक लाख रुग्णांची तपासणी होण्याची शक्यता असून रुग्णांना योग्य स्विधा मिळण्यासाठी लोकप्रतिनिधी पदाधिकारी अधिकाऱ्यांनी स्वयंसेवक म्हणून प्रयत्न करण्याचं आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलं आहे महिला आणि बालविकास मंत्री पंकजा म्ंडे यावेळी उपस्थित होत्या

नवी दिल्ली इथं काल केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीनं दिव्यांग विकासासाठीची केंद्रीय सल्लगार मंडळाची द्रसरी बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते केंद्र शासनानं दिव्यांगांना विशेष य्निक आधार ओळखपत्र देण्याचं काम हाती घेतलं आहे महाराष्ट्रामध्ये सदाम सॉफ्टवेअर अंतर्गत दिव्यांगांची माहिती एकत्रित केली असून ही माहिती केंद्राच्या य्निक आधार ओळखपत्रासाठी वापरावी अशी विनंतीही बडोले यांनी यावेळी केली

पंतप्रधान जन आरोग्य अभियानाचे पात्र लाभार्थी निश्चित करण्यासाठी राज्य सरकारांनी जिल्हा तहसीलदार आणि जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी सूचना राष्ट्रीय आरोग्य संस्थेनं केली आहे विशिष्ट वंचित वर्गात न मोडणाऱ्या काही लोकांची नावं सामाजिक आर्थिक आणि जाती आधारित जनगणनेच्या अहवालातए पात्र लाभार्थींच्या यादीत आढळल्यानंतर अशी चूक टाळण्यासाठी संस्थेनं ही सूचना केली आहे वंचित घटकांसाठीच्या योजनेकरता पात्र नसलेल्या व्यक्ती निश्चित करण्यासाठी जनगणना करताना भरायच्या अर्जात विशिष्ट प्रश्न किंवा मुद्दे समाविष्ट करावेत असे निर्देशही संस्थेनं संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत क्ट्ंबातल्या सदस्याची मासिक मिळकत दहा हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तो आयकर दाता असेल पक्क्या बांधकामातल्या तीन किंवा त्यापेक्षा जास्त खोल्या आणि छप्पर असलेलं घर त्याच्या मालकीचं असेल अशा व्यक्तींना देखील सरकारी योजनांच्या लाभातून वगळायला हवं असं संस्थेच्या पत्रकात म्हटलं आहे भविष्यात जर उत्तम पिढी निर्माण करायची असेल तर त्यांच्यासमोर उत्तम व्यक्तींची उदाहरणं ठेवण्याचा प्रयत्न करण्याचं आवाहन कराडच्या कृष्णा इन्स्टिटय्ट ऑफ मेडिकल सायन्स चे क्लग्रू डॉ वेदप्रकाश मिश्रा यांनी केलं

कोणत्याही क्षेत्रात म्लीनं यश मिळवलं तर ती शेवटपर्यंत त्या क्षेत्रात टिकाव धरू शेकत नाही तिला आय्ष्यात तिच्या भावी आय्ष्यातील जोडीदार आणि स्वैपाकघर यासाठी करिअरवर पाणी सोडावं लागतं अशी खंतही त्यांनी व्यक्त केली या कार्यक्रमात नागपूरच्या शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या इलेक्ट्रानिक्स शाखेची विद्यार्थिनी मालविका बनसोड हिचा माजी खासदार श्री

पन्नास हजार रूपये रोख आणि मानचिन्ह असं या प्रस्काराचं स्वरूप आहे याप्रसंगी राज्यसभेचे माजी खासदार श्री

यावेळी मालविकानं आपलं मनोगत व्यक्त करताना तिच्या आई बडिलांचे प्रशिक्षकांचे आणि नागभूषण प्रतिष्ठानच्या आयोजकांचे आभार मानले शालेय विदयार्थ्यांनी पथनाटयांच्या माध्यमातून पाणी वाचवा वन्यजीव संवर्धन आणि संरक्षण मानव वन्यजीव संघर्ष अशा विविध महत्वपूर्ण विषयांवर भाष्य करत आपली उत्कृष्ट कला तर प्रदर्शित केलीच त्यासोबतच वनविभागाला योग्य मार्ग दाखविला आहे त्या माध्यमातून वनविभाग निश्चीतच योग्य उपाययोजना करण्याचा प्रयत्न करेल अस प्रतिपादन करत वनमंत्री श्री स्धीर म्नगंटीवार यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली काल चंद्रपूर तालुक्यातील मोहर्ली येथे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वतीन वन्यजीव सप्ताहानिमीत्त आयोजित विविध स्पर्धांच्या पारितोषीक वितरण समारंभात तसेच इलेक्ट्रीक बॅटरी वाहनाच्या लोकार्पण सोहळयात वनमंत्री श्री स्धीर म्नगंटीवार बोलत होते